हात आणि तोंड स्वच्छ ठेवा

राज्यभरात आजपासून रात्रीची जमावबंदी लागू करण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे

आज साजरा होणारा होलिकोत्सव आणि उद्यापासून पुढे आठवडाभर येणारे शब ए बारात धुलिवंदन ग्डफ्रायडे रंगपंचमी ईस्टर संडे वगैरे सण साधेपणानं साजरे करण्याचं आवाहन राज्य शासनानं केलं आहे गृहविभागाने यासंदर्भात एक पत्रक प्रसिद्ध करून मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही शारीरिक अंतराच्या नियमाचं तंतोतंत पालन होईल याकडे लक्ष द्यावं मोठ्या स्वरुपाचे धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करु नयेत पोलिस प्रशासन तसंच स्थानिक प्रशासनाच्या नियमांचं काटेकोर पालन करण्याची सूचना या पत्रकातून केली आहे दरम्यान मुख्यमंत्र्यांसह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील जनतेला होळी तसेच धुलिवंदनानिमित्त श्भेच्छा दिल्या आहेत परस्परांची आणि पर्यावरणाची काळजी घेत हे सण साधेपणाने साजरे करावेत कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक नियमांचं काटेकोर पालन करावं असं आवाहन करून मुख्यमंत्र्यांनी धूलीवंदनाच्या शूभेच्छा दिल्या आहेत

जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी याबाबतचे आदेश काल जारी केले या कालावधीत सर्व प्रकारच्या हालचाली आस्थापना दुकानं सर्व धार्मिक स्थळं बंद राहतील

रुग्णालयं तसंच औषधी दकानं आणि सर्व शासकीय कार्यालयं तसंच बँका सुरू राहणार आहेत पेट्रोल पंपांवरून फक्त शासकीय वाहनं तसंच अत्यावश्यक सेवेतल्या वाहनांनाच इंधन पुरवठा होणार आहे जिल्ह्यांतर्गत बस वाहत्क बंद असेल

याकाळात सर्व सार्वजनिक ठिकाणं उपाहारग्रहं शॉपिंग मॉल्स बंद राहतील

या संचारबंदीच्या काळात सर्व प्रकारचे उद्योग रुग्णालयं औषध विक्री आणि वितरण ई कॉमर्स सेवा वर्तमानपत्रं आरक्षित प्रवासी वाहतुक एसटी तसंच खासगी बस द्वारे रात्रीची वाहतुक सर्व बँका तसंच शासकीय कार्यालयं सुरू राहणार आहेत

पेट्रोल तसंच डीझेल विक्री फक्त अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांसाठीच सुरू असेल असं याबाबतच्या आदेशात म्हटलं आहे

शहरातल्या मुख्य वसाहतींसह सर्वत्र श्रकश्काट पसरल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे टाळेबंदीच्या काळात औषधी दुकानं व्रतपत्र दध भाजीपाला किराणा सामान गॅस जीवनावशक वस्तुचं घरपोच वितरण आदी सेवांना सकाळी काही वेळ सूट दिली जात आहे

जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांनी ही माहिती दिली

लोहा तालुक्यातील किवळा आणि ढकणी आरोग्य उपकेंद्रातही लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली आहेत

अतिरीक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ

डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून बाय पास शस्त्रक्रियेचा सल्ला दिला आहे

राष्ट्रपतींची प्रकृती स्थिर असून प्रकृतीत सुधारणेसाठी शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे राष्ट्रपतींनी एका ट्विटच्या माध्यमातून आभार मानले आहेत

प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी शेखर वेंपती यांनी हा टप्पा गाठल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे

नितीन राऊत यांनी दिला आहे जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी जळगावचे अधिक्षक अभियंता यांच्यासोबत केलेल्या गैरवर्तनाच्या पार्श्वभूमीवर राऊत काल बोलत होते कायदा हातात घेण्याऐवजी वीज देयकं भरून महावितरणला सहकार्य करण्याचं आवाहन डॉ राऊत यांनी केलं आमदार चव्हाण आणि अन्य कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयावर जाऊन अधीक्षक अभियंत्यांना दोरीनं खुर्चीला बांधलं होतं

ते काल उस्मानाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते गेल्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम त्वरित द्यावी अशी मागणीही पाटील यांनी केली मंगळवारपर्यंत या दोन्ही मागण्यांबाबत निर्णय न झाल्यास न्यायालयात दाद मागणार असल्याचं राणा जगजीतसिंग पाटील यांनी सांगितलं

मूक बधीर अंध शारीरिक अपंगत्व असणाऱ्या लाभार्थ्यांना त्यांच्या आवश्यकतेन्सार लागणारी सहायता उपकरणं अलिमको या संस्थेतर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहेत हे साहित्य उपलब्ध करून दिल्याबद्दल महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी संस्थेचे आभार व्यक्त केले

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात झालेल्या दोन दिवसीय राष्ट्रीय ऑनलाइन चर्चासत्रात डिस्ट्रिक्ट प्लानिंग फॉर टॅपिंग डेव्हलपमेंट पोटेन्शियल या विषयावर डॉ पाटील बोलत होते सामाजिक सम न्याय आणि आर्थिक सुबत्तेसाठी अधिक प्रभावी जिल्हा नियोजनाची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली या चर्चासत्राचा काल समारोप झाला मुंबई विद्यापीठातल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्राच्या संचालक प्राध्यापक मनीषा कारणे समारोप सत्रात सहभागी झाल्या

नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर तालूक्यात सेलगाव इथं गेल्या शंभर वर्षापासूनची नाट्यपरंपरा जोपासली जाते शेतकरी कामगार तसंच विद्यार्थी दरवर्षी वेगवेगळी नाटकं बसवून सादर करतात असं सेलगावातले नागरिक आत्माराम राजेगोरे यांनी सांगितलं परळी रेल्वे पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक माधुरी मुंढे यांच्यासह कर्मचारी संजय भेंडेकर आणि प्रेमदास पवार या तीन जणांना औरंगाबाद इथले रेल्वेचे पोलिस अधीक्षक वैभव कलब्र्मे यांनी निलंबित केलं आहे या तिघांनी एट्रोसिटीचा अर्ज मागे घेण्यासाठी तसंच गंगाखेड रेल्वे स्थानकात उपाहारगृह चालवू देण्यासाठी एक लाख रुपये लाच मागितली होती त्यांना लाच लुचपत प्रतिबंधक पथकानं अटक केली आहे त्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली

नांदेड जिल्हा काँग्रेस समितीचे सरचिटणीस संजय भोसीकर तसंच सामाजिक कार्यकर्त्या वर्षा भोसीकर यांच्या हस्ते पूजाचा सत्कार करण्यात आला

दक्षिण मध्य रेल्वेकडून ही माहिती देण्यात आली